करण्याची शेवटची तारीख काल संपली

गांधी यांना सात प्रश्न विचारले असून त्याचे उत्तर दाखल करण्यास सांगितले

आणि आय पीएल

दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई स्पर किंग्ज संघादरम्यान खेळला जाणार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख काल संपली आज उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली

आज छाननीमध्ये सहा उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले रद्द ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये बहृतांश अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले तर एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कांग्रेसचे नाना पटोले बह्जन समाज पक्षाचे मोहम्मद जमाल मोहम्मद ईब्राहिम शेख तसंच वंचित बह्जन आघाडीचे मनोहर उर्फ सागर डबरासे यांचे नामांकन अर्ज वैध ठरले आहे तर रामटेक या अन्स्चित जातीसाठी राखिव असलेले मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने कांग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये बह्जन समाज पक्षाचे स्भाश गजभिये आणि वंचित बह्जन आघाडीचे किरण रोडगे यांचे सुद्धा नामांकन अर्ज वैध ठरले आहेत

अमरावती इथं आज नवनित राणा यांनी नामांकन अर्ज दाखल केला अकोला मतदार संघातून आज वंचित बह्जन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसंच कॉग्रेस तर्फे हिदायत उला पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर बहजन समाज पक्षाच्या वतीने भानुदास कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या ठिकाणी नामनिर्देश पत्राची छाननी उद्या होणार आहे छत्तीसशे कोटी रूपयांच्या व्ही व्ही आय पी हेलिकॉप्टर व्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ई डी ने दिल्लीतून एकाला अटक केली आहे स्षेण ग्प्ता असं त्याचं नाव असून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासह संरक्षण दलाच्या अनेक व्यवहारात त्याचा सहभाग होता अशी माहिती ई डी च्या अधिकाऱ्यांनी दिली काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध कायदयाखाली त्याला अटक करण्यात आली राजीव सक्सेना याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली याच प्रकरणात गौतम खेतान आणि ख्रिश्चेन मिशेल या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी व्हीडीओच्या माध्यमातून कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहल गांधी यांना सात प्रश्न विचारले असून त्याचे उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे

मात्र राज्य सरकारनं याबाबत कोणतीही कारवाई केली नाही

केंद्र सरकारच्या विविध योजना राजस्थान राज्यात लागू झाल्यानंतर देखील राज्य सरकारनं याकडं पूर्णतः दूर्लक्ष केलं यामूळं विविध योजना लाभाथ्र्यांपर्यंत पोहोच् शकल्या नाही अशाच प्रकारच्या काही प्रश्नांची सरबत्ती राहल गांधी यांच्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून राठोड यांनी केली असून त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण करावं असं म्हटलं आहे

एस टी अर्थात वस्तू आणि सेवाकर करदात्याच्या लेखा खात्यातील बोझा मिटविण्याकरिता तीन लाख रूपयांची लाच मागणाऱ्या प्णे इथल्या वस्तू आणि सेवाकर कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलं आहे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवरून या दोघांच्या विरोधात ग्न्हा नोंदविण्यात आला आहे एकृण लाचेचा एक लाख रूपयांचा पहिला हप्ता घेतांना या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आलं यावेळी अन्वेषण विभागातर्फे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि निवास स्थानावर देखिल तपास करण्यात आला ज्यात स्थावर मालमत्ते संबंधी विविध कागदपत्रे सुद्धा जप्त करण्यात आलीत छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलासह झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झालेत नक्षलवाद विरोधी पथकाचे उप निरीक्षक सुंदरराज यांनी माहिती देतांना सांगितलं की आज सकाळी चिंतलनार पोलीस स्थानकाच्या वनक्षेत्रात दैनंदिन स्रक्षा दलाच्या फेरी दरम्यान ही घटना घडली आगामी लोकसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद विरोधी ही मोहिम राज्यातील बस्तर वनक्षेत्रात सुद्धा राबविण्यात येत आहे

या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न प्सली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते

या निवडणूकीच्या दिवशी सर्व मतदारांना मतदान करता यावे तसंच कोणीही मतदानापासून वंचित राह नये यासाठी कामगारांसाठी सुद्दी जाहीर केली आहे सदर सुट्टी व्यवसाय ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने द्काने यांना लागू राहील यांतर्गत येणाऱ्या कंपन्यामधील आस्थापना सर्व द्काने आणि निवासी हॉटेल खाद्यग़हे नाट्यग़हे औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांचा यात समावेश राहील अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सूट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन तासांची सवलत देता येईल मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या स्नातकोत्तर संस्कृत विभागाच्या हीरक महोत्सवाचं औचित्य साधून राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर संस्कृत विभाग तसंच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा भारतीय दर्शन विभाग आणि भारतीय दार्शनिक अनूसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमानं आयोजित वर्तमान परिप्रेक्ष्यात भारतीय दर्शनाचा प्रभाव या विषयावरील दविदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप काल स्नातकोत्तर संस्कृत विभाग गांधी भवन अंबाझरी रोड नागप्र इथं संपन्न झाला कविकलगरू कालिदास संस्कृत विश्वविदयालयाचे कलगरू प्रो श्रीनिवास वरखेडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिषदेच्या समारोप सत्रात प्रम्ख अतिथी या नात्यानं कविक्लग्रू कालिदास संस्कृत विश्वविदयालयाचे संस्थापक कलग्रू डॉ पंकज चांदे उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायामूर्ती विकास सिरपुरकर उपस्थित होते

पीएल झटपट क्रिकेट अंतर्गत दिल्ली इथल्या फिरोज शाह कोटला मैदानावर आज दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सूपर किंग्ज संघादरम्यान रात्री आठ वाजता सामना खेळला जाणार आहे दरम्यान काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं नाणेफेक जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

आध्निक य्ग तंत्रज्ञानाचं असून माहिती संकलन संपादन आणि संशोधन क्षेत्रात बौद्विकतेचं महत्व अनन्यसाधारण आहे प्रत्येक व्यक्तीची बौद्विक क्षमता ही त्या व्यक्तीची संपदा ठरू शकेल असं प्रतिपादन राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ विनायक देशपांडे यांनी केलं ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित अण्णासाहेब गूंडेवार महाविद्यालयातील ग्रंथालय आणि माहिती विभागाच्या वतीनं आयोजित एक दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते चर्चासत्राचा विषय बौद्विक संपदा हक्क हा होता

हा सप्ताह गतकाळातील प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक दिवंगत प्रकाश ल्ंगे प्रसिद्ध नेपथ्यकार दिवंगत शंकरराव मगरकर आणि प्रसिद्ध प्रकाश योजनाकार दिवंगत मध्करराव बरडे यांना समर्पित करण्यात आला आहे